राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात काल राज्यपालांचं मराठीतून अभिभाषण झालं त्यावेळी त्यांनी आगामी काळात सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला बेरोजगारी कमी करण्याबरोबरच शेती उद्योग आरोग्य शिक्षण या क्षेत्रांसह राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध असेल असं ते म्हणाले राज्याच्या सीमा भागातल्या जनतेला न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करेल आणि शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी योग्य पावलं उचलेल असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला वाढती बेरोजगारी कमी करण्याला सरकारचं प्राधान्य असून रोजगारनिर्मिती आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांसाठी शासन कायदा करेल असं त्यांनी सांगितलं मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासासाठी विशेष स्तरावर शासनाकडून प्रयत्न केले जातील त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याचा प्रयत्न सरकार करेल असंही राज्यपालांनी आपल्या भाषणात नमूद केल

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार किसन कथोरे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पटोले यांची निवड बिनविरोध झाली शेतकऱ्यांचं रक्षण समाजहीत हे आपलं ध्येय असून कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही पटोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचं अभिनंदन करताना विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका अध्यक्षांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली पटोले हे अन्याय सहन न करणारे नेते आहेत असं ते म्हणाले या सभागृहाच्या परंपरेन्सार अध्यक्ष बिनविरोध निवडले जावेत या हेतूनं भाजपनं आपले उमेदवार किसन कथोरे यांचा अर्ज परत घेतल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांचं अभिनंदन केलं लोकहितांच्या बाबींवर विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडले जात असताना अध्यक्षांकडून सहकार्याची अपेक्षा असेल असंही फडणवीस म्हणाले शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सभागृहातल्या इतर सदस्यांनी पटोले यांच्या निय्क्तीबद्दल अभिनंदनपर भावना व्यक्त केल्या

सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं केवळ विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर सभागृहातला एक जबाबदार नेता म्हणून अभिनंदन करतो असं म्हटलं याप्रढच्या काळात विरोध हा शब्द बाजूला काढून सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं यावेळी राष्टवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील छगन भुजबळ अजित पवार धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात प्रहारचे नेते बच्चू कडू बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी देखील अध्यक्ष पदावर नाना पटोले तर विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले जनतेच्या हिताच्या योजना पूर्ण करण्याकरता विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सहकार्य करु असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

राज्याची आर्थिक स्थिती जाणून घेतल्यावरच पूढचे निर्णय घेणं सोपे जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेशही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सत्तेवर येताच ठाकरे यांनी आरेतल्या मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली होती त्यानंतर आता आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं येत्या एक दोन दिवसात खाते वाटप जाहीर केलं जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान मेट्रो रेल्वेसाठीचं कारशेड गोरेगावच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या कवायत मैदानावर उभारण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे निर्मलाताई गायकवाड उपाध्यक्ष नय्यर जहागिरदार म्ख्याधिकारी दिलीप देशमुख यांचा समावेश आहे

या तक्रारीची चौकशी केल्यानंतर आढळलेल्या तथ्याच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते मोजमाप प्रस्तिकेत बांधकामाचं बनावट मोजमाप नोंदवल्याचं चौकशीत आढळून आलं संदर्भात याबाबत पालिका मुख्याधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला

याबाबतचं निवेदन जैस्वाल यांनी काल मुख्यमंत्र्यांना सादर केलं शहरात डेंग्यूनं थैमान घातलं आहे

आयुक्त मागील दिड महिन्यांपासून रजेवर असल्यानं आरोग्यासंदर्भातील तसंच विविध विकास कामं खोळबली असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे

मात्र त्यानंतर जमिनींचा मोबदला या शेतकऱ्यांना मिळाला नाही यासंदर्भात या गावांमधल्या शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हे आदेश दिले येत्या एक महिन्यात सुनावणीअंती न्यायालयानं प्रतिवादींना नोटीस जारी करण्याचेही आदेश दिले आहेत यासंदर्भातली पुढची सुनावणी नऊ डिसेंबरला होणार आहे जागतिक एड्स दिनानिमित्त हिंगोली शहरात काल विविध कार्यक्रम झाले जिल्हा सामान्य रुग्णालयापासून प्रभातफेरी काढण्यात आली जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीनिवास यांच्यासह विविध आधिकारी आरोग्य कर्मचारी विद्यार्थी नागरिक या फेरीत सहभागी झाले सर्वांना यावेळी शपथ देण्यात आली जनजागृती साठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही या निमित्त घेण्यात आले परभणी शहरातही एड्स दिनानिमित्त काल प्रभात फेरी काढण्यात आली होती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

नागरगोजे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला तसंच जिल्हा रुग्णालयात एड्स जनजागृतीपर पथनाट्य गीत गायन आदी कार्यक्रम पार पडले

मांजरा परिवाराच्या परंपरेनुसार साखर कारखाना अधिक भाव देणार असून शेतकर्यांनी ऊस गाळप करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन देशमुख यांनी यावेळी केलं

यावेळी या गावातल्या नागरिकांनी स्वच्छतेशी प्रेरित होऊन डिसेंबर अखेर गाव पाणंदमुक्त करण्याचा निर्धार केला